आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी यावर्षी दिल्ली शिमला म्हैसूर अहमदाबाद आणि रांची या पाच शहरांची निवड

राष्ट्रवादी काँग्रक्ष काँग्रक्षमधी विलीन होणार असल्याची शक्यता पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी फ्यााळली

इस्रोच माजी अध्यक्ष डॉ का कस्त्रीरंगन यांच्या नप्रत्वाखालील समितीनं सादर कालाम्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मस्द्यात शिफारस कालामी त्रैभाषिक प्रणाली लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घप्तलमा नाही असं केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्रालयानं स्पष् कालं आह जनतघ्री मतं जाणून घर्फन राज्य सरकारांशी विचारविनिमय करूनच यासंदर्भात निर्णय घम्मा जाईल असं मन्ष्यबळ विकास मंत्रालयानं जारी क्लम्म्या पत्रकात म्ह लं आह कस्त्रीरंगन समितीनं मस्द्याच्या माध्यमातून शिफारसी काळ्या असून हा सरकारचं धोरण नाही असं मन्ष्यबळ विकास मंत्री रमश पोखरीयाल निशंक यांनी स्पष्ट कालं

अमित शाह यांनी काल केंद्रीय गृह मंत्रालयाचा कार्यभार स्विकारला गृहसचिव राजीव गौबा यांनी त्यांचं स्वागत कालं राजनाथ सिंह यांनीही काल संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला यावळी तीनही संरक्षण दलांच प्रमुख यावळी उपस्थित होत त्याआधी सिंह यांनी नवी दिल्लीतल्या य्द्ध स्मारकाला भा दरून शहिदांना अभिवादन कालं नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला

परषोतम रुपाला कैलाश चौधरी जी किशन राष्ट्री आणि नित्यनंद राय यांनीही आपल्या राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला

प्रकाश जावडक्कर यांनी केंद्रीय पर्यावरण वन आणि पर्यावरण बदल मंत्रालयाचा तर बाबूल स्प्रियो यांनी राज्यमंत्री पदाचा पदभार काल स्विकारला पर्यावरण संरक्षण आणि यासंबंधी समस्या सोडवायला सरकारचं प्राधान्य राहील असं जावडक्कर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं

हिमाचल प्रदश्वच मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या अध्यक्षतखाली काल शिमला इथं झालप्र्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घप्र्यात आला सरकारी नोकऱ्यांमध्य वर्ग एक दोन तीन आणि चार च्या पदांना ह आरक्षण लागू होणार आह वार्षिक चार लाखांपक्षा कमी कौप्ंबिक उत्पन्न असल या तसंच अन्सूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्ग घ कांसाठी असलप्त्या कोणत्याही आरक्षणाचा लाभ नसलक्ष्या उमव्ववारांना हा आरक्षण लागू होईल

चालू महिन्याच्या वेतनापासून हा वाढीव भत्ता मिळेल समाजात घडणाऱ्या विविध नकारात्मक घ नांच्या पार्श्वभूमीवर लख्खक आणि साहित्यिकांनी समाजात स्धारणावादी आणि सकारात्मक विचारांना चालना दृष्ट्याची गरज उपराष्ट्रपती एम

जम्मू काश्मीरमध्यही चाळीस अंशाच्या वर तापमान होतं

यानिमित्त आज मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या हस्ते हैद्राबादच्या पब्लीक गाईन्स मैदानावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला

बिहारमधे म्ख्यमंत्री नीतिशक्मार आज मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला पक्ष काँग्रेसमधे विलीन होणार असल्याच्या अटकर्ळींना विराम दिला आहे मुंबईत काल पक्षाच्या बैठकीत ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःची वेगळी ओळख असून ती जपण्यात येईल लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला तसंच महाराष्ट्र विधानसभा निवडण्कीच्या तयारीच्या ृष्टीने चर्चा झाली काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी अलिकडेच पवार यांची भेट घेतल्यानंतर विलीनीकरण्याच्या चर्चेला ऊत आला होता राज ठाकरे यांच्या मनसेला आघाडीत घेण्याविषयी काहीही चर्चा झाली नाही असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी सांगितलं

महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पर्य न विकास महामंडळाच्या वतीनं आयॊजीत दोन दिवसीय एलिफन् ा महोत्सवाचं उदघा न मुंबईत ग व ऑफ इंडिया इथं काल झालं